परस्पर चर्चा आणि संवाद लोकशाही अधिक मजबूत करणारे असतात अशीच सरकारची स्पष्ट भूमिका असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे केंद्र सरकारनं राबवलेल्या अनेक योजनांची माहितीही त्यांनी आपल्या भाषणातून दिली

आगामी आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक विकास दर सहा ते साडेसहा टक्के राहील तर चालु आर्थिक वर्षात विकासदर पाच टक्के राहील असा अंदाज या सर्वेक्षणातून व्यक्त केला आहे केंद्रीय अर्थसंकल्प उद्या मांडला जाईल

उद्या संसदेत मांडल्या जाणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाचं प्रसारण उद्या सकाळी दहा वाजून दहा मिनिटांपासून आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरुन प्रसारित होईल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 निर्भया बलात्कार अणि हत्येप्रकरणी पुढला आदेश येईपर्यंत दिल्ली न्यायालयानं दोषींची फाशी पुढं ढकलली आहे अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेद राणा यांनी आज हा निर्णय दिला दरम्यान याप्रकरणातल्या एका दोषीनं केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज सकाळी फेटाळली अल्पवयीन असल्याचा दावा दाषीनं केला होता

राज्यातल्या ज्या विकास प्रकल्पांना नियोजन आराखड्यातून निधी देता येत नाही त्यांना राज्यशासानाकडून निधी देण्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितलं नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यांच्या वार्षिक नियोजन आराखड्यांचा आढावा घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते जिल्हा परिषदेच्या शाळांना वीज दरात सवलत देण्याचा सरकारचा विचार आहे असं ते म्हणाले गेल्या सरकारनं सुरु केलेल्या योजनांचा आढावा घेणं यात राजकारण नाही तर त्या योजनांचा अभ्यास करणं आवश्यक आहे मराठवाड्यासाठीच्या वॉटर ग्रीड प्रकल्पासंदर्भातील अनेक योजनांबाबत शंका आहेत यासंदर्भात जलसंधारण मंत्री संजय बनसोडे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असं ते म्हणाले राज्यातील दोन लाख रूपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतक यांच्या कर्जमाफीसंदर्भात समितीमार्फत अभ्यास सुरू असून लवकरच त्यावर निर्णय घेण्यात येईल असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलं सहकार चळवळ टिकवण्याची गरज उपमूख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे नाशिक जिल्ह्यात लखमापूर इथं कर्मवीर रास वाघ संस्था संचलित कादवा इंग्लिश स्कुलच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी पवार बोलत होते

नाशिक विभागातील पाचही जिल्ह्यातील नियोजन योजनांचा आढावा आज अजित पवार यांनी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला

पूणे मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी लागणाऱ्या वित्त पुरवठ्याचं नियोजन पूर्ण झालं आहे

पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प हा महत्वाकांक्षी नागरी वाहतूक प्रकल्प असून केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या पन्नास पन्नास टक्के संयुक्त भागीदारीतून हा प्रकल्प उभा राहणार आहे जालना जिल्ह्यात गोंदेगाव शिवारात प्रेमी यूगुलाला मारहाण करत युवतीची छेड काढल्याची चित्रफीत आज समाजमाध्यमावर व्हायरल झाल्यानंतर जालना पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे व्हिडिओमध्ये तरुणीला मारहाण करणाऱ्यांपैकी चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून एका संशयिताचा शोध सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली चौकशीला आम्ही घाबरत नाही असं सांगत लोकोपयोगी योजना बंद करणं हाच महाविकास आघाडीचा अजेंडा असल्याचा आरोप भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला सोलापुरात आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली

जिल्ह्याच्या यवतमाळ वणी राळेगाव केळापूर दारव्हा पुसद उमरखेड या सात मतदान केंद्रावर मतदान पार पडलं या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपा उमेदवारात थेट लढत आहे न्यूझीलंडविरुद्धचा चौथा टी ट्वेंटी सामनाही सूपर ओव्हरच्या उत्कंठावर्धक लढतीत भारतानं जिंकला आहे

कोलीन मंद्रो आणि यष्टीरक्षक टीमच्या अर्धशतकांची झुंजार खेळी यात महत्त्वपूर्ण ठरली मात्र सलग दुसरा सामना सूपर ओव्हरच्या कोर्टात गेल्यानं क्रिकेट रसिकांना आगळीच मेजवानी मिळाली

भारताकडून लोकेश राहुलनं पहिल्या चेंडूवर षटकार तर दुस या चेंडूवर चौकार मारुन सामना जवळपास संपवलाच होता मात्र तिस या चेंड्रवर राहूल झेलबाद झाल्यानं सामन्यात पून्हा रंगत आली कर्णधार विराट कोहलीनं मात्र कोणताही ताण न घेता चौथ्या चेंड्रवर दोन धावा तर पाचव्या चेंडूवर चौकार फटकावत एक चेंडू राखूनच सामना खिशात घातला

वाशिम जिल्हा पोलिस दलाच्या वतीनं आज महिला सुरक्षा आणि जनजागृती साठी रन फॉर हर ही मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती

आर सी आणि एन पी आर कायद्याच्या विरोधात हिंगोलीमध्ये आज जेलभरो आंदोलन करण्यात आलं

तोलाईदारांना मालाचं वजन करण्याची मजूरी देण्यावरून सांगलीत व्यापारी आणि तोलाईदार यांच्याच संघर्ष निर्माण झाला आहे

राज्यात विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तूलनेत लक्षणीय घट नोंदवली गेली

येत्या चोवीस तासात विदर्भात तूरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे इतरत्र हवामान कोरड राहील असं हवामान विभागानं कळवलं आहे